सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

विजयी तर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत

महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक छत्तीसगड आणि केरळ या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे त्या अनुषंगानं आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं एकत्रितपणे काम करत आहेत असं भूषण म्हणाले

जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्यानं बायोलॉजीकल ई कंपनी तयार करत असलेल्या आणखी एका स्वदेशी लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत आणि येत्या ऑगस्ट पर्यंत ही लस उपलब्ध होईल असं नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं

बंधितांची सर्वाधिक दैनंदिन वाढ मुंबई आणि पुण्यात आहे कालच्या दिवसांत बरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे

कडक निर्बंध महाराष्ट्र राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत

जीवनावश्यक वस्तू फळे भाजीपाला आदीची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु राहतील तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामहानगरपालिकांची परिवहन सेवा रिक्षा या सारख्या सेवाही सुरु असतील मुंबईतील रेल्वे सेवासुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठीच सुरु राहील खासगी वाहनंसुद्धा पन्नास टक्के क्षमतेनं चालवता येतील मात्र फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही केवळ नातेवाईकांचं आजारपण किंवा अंत्यसंस्कार या कारणांसाठीच दुसऱ्या शहरात जाता येईल या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांना चौदा दिवसांसाठी गृह विलगीकरणात रहावं लागेल कोरोना साथ नियंत्रण व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयं वगळता अन्य सरकारी कार्यालयांमध्ये फक्त पंधरा टक्केच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे तर अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती ठेवता येईल तर लग्न समारंभाला केवळ पंचवीस जणांच्या उपस्थितीला आणि फक्त दोन तास इतक्याच वेळेसाठी परवानगी देण्यात आली आहे

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिषदेचं निमंत्रण दिलं आहे जागतिक स्तरावरचे चाळीस नेते यात सहभागी होणार आहेत पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली असून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहील मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबरच व्ही व्ही पॅटचा वापर केला जात आहे

ऑक्सिजनच्या टाकीत द्रवरूप ऑक्सिजन भरताना नोझल तुटल्याने ही वायू गळती झाली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोरोना संकटामुळे आपण आधीच दृष्टचक्रात सापडलो असताना आता ही दुर्घटना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर आघात आहे नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

चौकशी समिती नाशिक दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल नाशिकमध्ये केली रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर त्यांनी ही घोषणा केली

पाकिस्तान बॉम्बस्फोट पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा शहरात आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार लोक ठार आणि अकरा जण जखमी झाले आहेत पाकिस्तानी तालिबार्नींनी हा हल्ला केल्याचा दावा केला आहे पाकिस्तानमधील चिनी राजदूत नोंग रोंग हे या हल्ल्याचं लक्ष्य असल्याचा संशय आहे या हॉटेलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट झाला त्यावेळी नोंग रोंग हे एका कार्यक्रमात होते आणि ते हॉटेलमध्ये नव्हतेअसं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी सांगितलं गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या सीमेजवळील आदिवासी भागात हल्ले वाढवले असून त्यांना उर्वरित पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे आणि त्यांनी या भागातल्या पायाभूत सुविधांच्या चीनी प्रकल्पांना विरोध दर्शवला आहे

तुतीकोरीन बंदरावर ही कारवाई करण्यात आली अँट्वर्प आणि कोलंबोमार्गे आलेल्या पनामाच्या कंटेनरमध्ये हे कोकेन आढळून आलं

त्यांचे आध्यात्मिक ज्ञान त्यांनी केलेली समाजसेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी कायमच त्यांचं स्मरण केलं जाईल असं मोदी यांनी शोक संदेशात म्हटलं आहे मौलाना वहीदुद्दीन खान यांचं काल दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं

वालिया यांचं कोरोना संसर्गामुळं निधन झालं दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं